निसर्ग आणि आर्थिक विकासाचं संतुलन साधून एका सशक्त आणि नव्या भारताच्या निर्मितीच्या दिशेनं सरकार वाटचाल करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर प्रदेशात मथुरा इथं राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम स्वच्छ भारत आणि जलजीवन अभियान आणि पशूधना संबंधीच्या योजनांचा प्रारंभ केल्यानंतर बोलत होते पशुधन आणि पर्यावरण हे भारतीय अर्थविचाराचे घटक असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं गेल्या पाच वर्षात सरकारनं कृषी संदर्भात अनेक पर्यायांचा उपयोग केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रमाचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते झालं

स्वच्छताही सेवा या अभियानाची सुरुवातही मोदी यांनी केली पशुपालन मत्स्यपालन मधुमक्षिकापालन या उद्योगांमधे केलेल्या गुंतवणूकीतून शेतक यांना अधिक उत्पन्न मिळतं असं ते म्हणाले ग्रामीण समाजातून नव्या कल्पना पुढे याव्यात यासाठी स्टाट अप ग्रॅड चॅलेंज सुरु केलं आहे असं त्यांनी सांगितलं

ते आज बिहारमध्ये पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते या नव्या नियमामुळे ग्राहक हिताचं संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला अधिक बळकटी येईल असं ते म्हणाले

ते अहमदाबाद इथं ए वार्ताहरांशी बोलत होते सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा क्षेत्रात देखील मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय असल्याचं ते यावेळी म्हणाले विद्यमान आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर मंदावला असला तरी अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्त्वं मजबूत असल्याचं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं चौकस बुद्धी आणि संशोधनातून समस्यांवर उत्तरं शोधायची सवय तरुणांनी लावून घ्यायला हवी असं केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत मनुष्यबळ विभागाच्या संशोधन केंद्रातल्या एका समारंभात बोलत होते संशोधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचा दाखला देत ते म्हणाले की संशोधन ही सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे माजी कॅबिनेट सचिव पी के सिन्हा यांची नेमणूक प्रधानमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून झाली आहे तर प्रमोद कुमार मिश्रा यांची नेमणूक प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून झाली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे

जम्मू आणि काश्मिरमधे सोपोर परिसरात सुरक्षा दलांबरोबर आज सकाळी झालेल्या चकमकीत लष्कर ए तैयबाचा स्थानिक दहशतवादी ठार झाला गेल्या शुक्रवारी ढेंगरपुरा सोपोर इथं फळ बागायतदारांवरील हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यावरुन सुरक्षा दलांनी नुरबाग परिसरावर छापे टाकले यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यानी हात बॅम्बचा वापर करत त्यांच्यावर हल्ला केला सुरक्षा दलानं दिलेल्या चोख प्रत्युत्तरात दहशतवादी मारला गेला तर काही पोलीस कर्मचारी जखमी झाले महाराष्ट्रातले काँग्रेस नेते तसंच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला मख्यमंत्री म्हणाले की देशाबाबत असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या ठोस विचारांकडे आकृष्ट होऊन भाजपामधे प्रवेश घेणा यांची संख्या वाढत आहे

शाश्वत विकासासाठी असलेली भारताची बांधिलकी आणि आइसलंडची उद्योगक्षमता या दोन्ही बाबी एकमेकांना नैर्सगिकरित्या पुरक आहेत असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आइसलंडमधे रिया विक इथं आइसलंड भारत उद्योग मंचाला संबोधित करताना ते आज बोलत होते औषधविज्ञान आरोग्य जैवतंत्रज्ञान अर्थप्रवठा आणि पर्यटन या क्षेत्रांमधे दोन्ही देश परस्पर सहकार्याची भूमिका बजावू शकतात असं ते म्हणाले भारतात अन्नप्रक्रिया आणि आधुनिक साहित्य साम्रुगी यांच्या विपण्नाची साखळी तयार करण्याकरता आइसलंडनं तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सहाय्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

अल कायदा या दहशतवादी संघटनेनं आजच्याच दिवशी अमेरिकेच्या जागतिक व्यापार केंद्राच्या या दोन मनो यांवर विमान धडकवून दहशतवादी हल्ला घडवून आणला होता यात तीन हजारजण मृत्युमुखी पडले होते तर सहा हजाराहून अधिक जण जखमी झाले होते या हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्ध जागतिक मोहीम तीव्र करण्यात आली होती या मोहिमेत भारताचा महत्त्वपूर्ण सहभाग होता अमेरिकेनं आज नवीन प्रशासकीय आदेश काढत दहशतवादी गट आणि त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांना लक्ष्य करण्याचं धोरण जाहीर केलं तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यामधे थेट चर्चा घडवून आणण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या निर्णयाला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचं संयुक्त राष्ट्रांतले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं अफगाणिस्तानला सहाय्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र राबवत असलेल्या मोहिमेबाबत सुरक्षा परिषदेत आयोजित त्रैमासिक वार्तालापात भारताची बाजू मांडताना ते बोलत होते अफगाणीस्तान संदर्भातल्या कोणत्याही निर्णयाचे अफगाण जनतेवर होणारे परिणाम लक्षात घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं हे निर्णय सर्वसमावेशक आणि लोकशाहीला पोषक असावेत अशी आशा त्यांनी व्यक्त केली दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत आवश्यक असल्याचंही त्यानी सांगितलं आपल्या भूमीवर दहशतवादाला थारा देणा या पाकिस्तान या अफगाणिस्तानच्या शेजारी देशावरही त्यांनी टीका केली

या भागात सरकारी आदेशावरून सिम कार्डची विक्री याआधीच बंद करण्यात आली आहे

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी ताब्यात असलेला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे दिल्लीच्या प्रगती मैदानात आज वार्षिक पुस्तक मेळ्याला सुरुवात झाली पाच दिवसांच्या या पुस्तक मेळ्यात अनेक प्रकाशक किरकोळ व्यापारी तसंच पुस्तकप्रेमी सहभागी होतात

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान सध्या सुरु असलेल्या एशेस या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना इंग्लंडमधे लंडनच्या ओव्हल मैदानावर उद्यापासून सुरु होत आहे